संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सामाजिक परिषदेत आज पंतप्रधान मोदी यांचं भाषण

मर्यादित आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आजपासून प्रारंभ

राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आरोप प्रत्यारोप सुरू आता सविस्तर बातम्या मोदी भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतिम सत्रामध्ये आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणिस अन्तोनिओ गुटेरस आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांचही यावेळी भाषण होईल

सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील त्यांच्यासोबत आहेत

पूर्व लडाखमधल्या लष्करी तळांचा दौरा करून त्यांनी लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक तयारीचा आढावा घेतला तसंच तिथे उपस्थित जवानांना संबोधित केलं चीनच्या नुकत्याच झालेल्या घुसखोरीनंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे

जर्मनी कडूनही अशा द्वीपक्षीय सहमतीसाठी प्रस्ताव आला असून लुफ्तांसा कंपनिशी करार अंतिम टप्प्यात आहे असं सिंग यांनी यावेळी सांगितलं

भारत अमेरिका व्यापार भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे वित्त सचिव विलबर रॉस यांनी काल दूरध्वनी वरून याबाबत चर्चा केली

दोन्ही देशांदरम्यान विविध क्षेत्रात व्यापार वाढवण्यासाठी त्यांनी चर्चा केली

दरम्यान राजस्थान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यासंबधी तीन ध्वनिचित्रफिती काल समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानं गुन्हा दाखल केला असून चौकशी ही सुरू केली आहे तर या ध्वनी फिती मधला आवाज आपला नसल्याच केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं पालघर पालघर तिहेरी हत्याकांड प्रकरणी जमावाकडून होणाऱ्या हत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आणखी एका नव्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला पालघर हत्याकांड प्रकरणी याआधीच एक याचिका दाखल असल्यामुळे आणखी एका याचिकेचा प्रश्नच उद्भवत नाही अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे

गोवा टाळेबंदी गोव्यामध्ये तीन दिवसांच्या टाळेबंदीला सुरवात झाली असून कामाशिवाय फिरणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

गंजम जापूर कटक आणि खोरडा जिल्ह्यात आणि रूरकेला पालिका क्षेत्रात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत

कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये जगात अमेरिकेपाठोपाठ ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षादलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळल्यानं सुरक्षा दल आणि पोलीसदलानं इथं तपासणी मोहीम राबवली दरम्यान कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ काल लष्करानं एका दहशतवाद्याला ठार केलं मुंबई इमारत मुंबईतल्या फोर्ट भागात इमारत कोसळून झालेल्या अपघातात बळींची संख्या सहा झाली आहे ढिगारा उपसण्याचं काम अजून सुरू आहे जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे

उत्तर प्रदेशात शहाजहानपूर जिल्ह्यात एका घराची भिंत कोसळून एक महिला आणि तिची चार मुलं मृत्यूमुखी पडली

भूकंप अंदमान निकोबार द्वीपसमूहाला आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला

भूकंपात जिवीत किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार